मुंबई उपनगरी रेल्वे सेवा ही सामान्य प्रवाशांसाठी सूरक्षित आणि फायद्याची व्हावी यासाठी प्राधान्य दिलं जात आहे

तर आणखी दोनशे लोकल गाड्यांचा प्रस्ताव असल्याचं त्यांनी सांगितलं मध्य रेल्वेचं संपूर्ण विद्युतीकरण एक वर्षात पूर्ण होईल तसंच नेरुळ उरण चा दुसरा टप्पा वर्षभरात सुरू होईल असं गोयल यांनी सांगितलं या कार्यक्रमादरम्यान रिमोट कंट्रोलद्वारे परळ स्थानकात नवीन प्लॅटफॉर्म उंबरमाली आणि धानसीत धिं नवीन उपनगरी स्थानकांची पायाभरणी करण्यात आली वसई रोड दिवा पनवेल पेण मेमू ट्रेन सेवेचा प्रारंभही समविचारी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी मताचे विभाजन करु नये असे सांगत मतविभाजनामुळे कॉंग्रेस राष्ट्वादी कॉंग्रेसला होणारा फायदा टाळण्यासाठी शिवसेनेन भाजपासोबत युती करावी असं आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे ते आज नंदुरबार क्वे आयोजित भाजपा बूथ कार्यकर्ता मेळाव्याआधी बातमीदारांशी बोलत होते आतापर्यंतच्या प्रधानमंत्र्यांनी अनेक लोकभिमुख निर्णय घेऊन जगात देशाची चागंली प्रतिमा तयार केली मात्र सध्याचे प्रधानमंत्री स्वतःला चौकीदार म्हणवतात आणि चोरांना साथ देतात असे आरोप काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा यांनी केले आहेत काँग्रेसची जनसंपर्क अभियान यात्रा आज बुलडणातल्या खामगाव क्विं सुरु झाली त्यावेळी ते बोलत होते

भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मौलाना आझाद यांना ट्वीट संदेशाच्या माध्यमातून श्रद्वांजली वाहिली सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर टेंभुर्णी स्स्त्यावर भोसे कें स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उसाला दोनशे रुपये वाढीव दर द्यावा या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे यामुळे सोलापूर विजापूर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे

तर बारा वर्षांची मुलगी गंभीररीत्या जखमी झाली आंबेडकरी चळवळीतले विचारवंत आणि भारिप बहूजन महासंघाचे ज्येष्ठ नेते डॉ अविनाश डोळस यांचं औरंगाबाद िंग ह्दयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

राज्य सरकारच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साहित्य साधने आणि प्रकाशन समितीचे ते सदस्य सचिव होते